काल मोदी यांनी कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासंदर्भात संबंधित विभागानं केलेल्या तयारीचा व्यापक आढावा घेतला ते पुढे म्हणाले की सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे तसंच स्वतःच्या संरक्षणासाठी लहान पणमहत्वाची काळजी घेतली पाहिजे असंही मोदी म्हणाले

कोरोना विषाणूच्या संदर्भात मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा यांनी संदर्धित मंत्रालयाच्या सचिवांशी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली तसंच परवापासून परदेशी प्रवासासंदर्भात घातलेल्या बंधनाबाबतीत आढावाही घेण्यात आला प्रत्येक राज्याला विमानतळावरील सुरक्षा चाचण्या कठोर करण्यासंबंधी निर्देशही देण्यात आले सर्व राज्याना केंद्रासोबत समन्वय साधण्याचं आवाहन केलं गेलं कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्रालयानं काढलेल्या प्रवासविषयक दिलेल्या सूचनांना सर्व खासगी उपग्रह वाहिन्या आणि एफ एम रेडिओ केंद्रांनी पुरेशी प्रसिद्वी द्यावी असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत

कोरोना विषाणुच्या लागणीच्या संदर्भात जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेशातील परिस्थितीवर बारकाईनं नजर ठेवून आहे असं जम्मू कश्मीर सरकारनं म्हा कें आहे जम्मू कश्मीर या मुद्यावर पूर्णपणे सतर्क असून केंद्र सरकारनं पहिलं सूचनापत्र जारी केल्यापासून विषाणुवरील देखरेख वाढवली आहे असं सरकारी प्रवक्ते रोहित कंसल यांनी सांगितलं

राजस्थानात इत्तिलीहून आलेल्या एका जोडप्याला कोरोना विषाणुची लागण झाली आहे

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे

क्रीच्या लोंबार्डी या मिलान इथल्या भागात जास्त रुग्ण आढळले आहेत

दिल्लीत आणि देशाच्या काही भागांमध्ये परिस्थिती पूर्ववत होत आहे नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना प्रसाद यांनी काही वेळेस संसदेतल्या चर्चेचा परिणामबाहेरच्या वातावरणावर होऊ शकतो असा सावधगिरीचा इषारा दिला

देशाच्या विकासासाठी हे विधेयक महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं

काल हरियाणा इथं भारत तिवे पोलीस दलाच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय पोलीस अध्येमिके स्पर्धेच्या उद्वा उ समारंभात ते बोलत होते

न्यायमूर्ती रोहिंग्ञे फली नरिमन न्यायमूर्ती एस रविंद्र भा आणि न्यायमूर्ती व्ही रामासुब्रमण्यम हे तीन जणांचे पीठ निकाल देईल

आयएएमएआयचे सदस्य क्रिपी फ़रन्सी विनिमय केंद्रं असून आरबीआयनं क्रिपी फ़रन्सीमध्ये व्यवहार करू नका असे निर्देश बँकांना दिले होते क्रिप्धोंकरन्सी बँकिंग प्रवाहाच्या बाहेर काढण्याच्या आरबीआयच्या परिपत्रकामुळे उद्योगातील बेकायदा प्रकारांना नियमित करण्याची तपास संस्थांची क्षमता संपुष्टात येईल असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता

त्रिशूर केरल इथले अनूप कुमार मंणुखी गोपी पश्विम बंगालमधे डेविड मालाकार मुंबई इथले रतनकृष्ण सहा सागर वसंत कांबळे सोलापूर इथले तेजस्वी नारायण सोनावणे दिल्ली इथले यशपाल सिंग तसंच यशवंत सिंग हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत

शांततेचं प्रतिक आणि दहशतवादाचा धिक्कार करणारे काळेपांढरे फलक त्यांनी घेतले होते पश्तुन ओळख आणि संस्कृती वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं ताबडतोब हस्तक्षेप करण्याची मागणी ते करत होते

या वादळामुळे घरांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तसंच अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे अशी माहिती एका अधिका यानं दिली या आठवड्याच्या शेवाी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रभावित भागाचा दौरा करणार आहेत असंही या अधिका यांनी सांगितलं

जम्मू कश्मीरला लवकरच औद्योगिक धोरणाची नव्यानं परिभाषा करावी लागेल असं नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांनी सांगितलं